ही महिला आसेफिया कॉलनीतली रहिवासी होती

दरम्यान औरंगाबाद शहरात आज नवीन सतरा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशे त्याहत्तर झाली आहे

तर सुमारे शंभरावर लोक अत्यवस्थ असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून या कारखान्याच्या आसपासच्या गावांतल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे राष्टपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेतल्या मृतांबद्दल दःख व्यक्त केलं आहे अत्यवस्थ नागरिकांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाधित कुटूंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे पंतप्रधानांनी घटनेची पूर्ण माहिती घेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे दरम्यान ही वायू गळती थांबवण्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला यश मिळालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

यात नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले परदेशी प्रवासी कामगार अल्प मुदतीच्या व्हिसावर आलेले किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या गर्भवती आणि वृद्धांचा यामध्ये समावेश आहे या प्रवासाचा सर्व खर्च प्रवाशांना करावा लागणार असल्याचं यात म्हटलं आहे प्रवाशांना आरोग्य मंत्रालयांने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचंही यात म्हटल आहे

या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी या मजुरांनी तपासणीसाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे नवी मुंबईत नेरळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काल रात्रीपासून मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत पहाटेनंतर या गर्दीत आणखी वाढ झाली उत्तरप्रदेश बिहार छत्तीसगड पश्चिम बंगाल आदी राज्यांमधले हे मजूर आरोग्यकेंद्रातून आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी आले आहेत पण या रांगा लावताना कोरोना प्राद्भाव होणार नाही याचे कोणतेही शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासला गेल्याचं दिसून आलं

त्यांच्या कार्यालयासमोर परप्रांतीय कामगार आणि नागरिकांनी आज वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती हे कामगार शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी पोलीसांना पाचारण करावं लागलं पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत या कामगारांना योग्य अंतर राखून उभं केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान औरंगाबाद इथं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातल्या विविध भागातल्या आठ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या शाळेतर्फे पाणी ग्लुकोज सरबत आणि सॅनिटाझरचं वाटप केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावेळी संचालक शंकर सिंगे यांनी गौतम बुद्धाच्यां मूर्तीस प्रष्प अर्पण करून अभिवादन केलं

तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या अनुसरणातून आपण संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे त्यांच्या संबोधी ज्ञानाची आज जगाला नितांत गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे